प्रारंभी दोन्ही सदनांमध्ये माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी आणि अन्य दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर एक तासासाठी कामकाज स्थगित करण्यात आलं

सर्व सदस्यांची कोरोना विषाणू संसर्गाबाबतची चाचणी केली

हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा कण्यात आला आहे

याशिवाय कोरोना विषाणू संसर्गाची साथ आटोक्यात आणण्यासाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांसाठीही मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करण्यात आली प्रवणी मागण्यांचा हा पहिला टप्पा आहे

यामध्ये परभणीच्या फौजिया खान यांचा समावेश आहे त्यानंतर उपसभापती पदाची निवडणूक झाली यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जनता दलाचे खासदार हरिवंश नारायण सिंह यांची उपसभापतीपदी निवड झाली सदनातल्या सदस्यांनी आवाजी मतदानानं त्यांची निवड केली दुसऱ्यांदा त्यांची या पदावर निवड झाली आहे विरोधी पक्षान मनोज झा यांना उमेदवारी दिली होती मात्र सभागृहात विरोधी पक्षानं मतदानाची मागणी केली नाही

राज्यसभेनं यापूर्वीच मार्चमध्ये या विधेयकांना मंजूरी दिली आहे देशात होमिओपॅथी आणि भारतीय उपचार आरोग्य पद्धतीसाठी उच्चस्तरीय तज्ञ उपलब्ध करून देणं हे या विधेयकांचं उद्दिष्ट आहे याशिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला किफायतशीर भाव मिळावा तसंच खाजगी गृंतवणूक आणि तंत्रज्ञान उपयोगाबाबतची तीन विधेयकं कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत मांडली शेती माल व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा विधेयक शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण शाश्वत मूल्य तसंच कृषी सेवा करार विधेयक ही तीन विधेयक होत त्याचबरोबर ग्राहक कार्य अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जीवनावश्यक वस्तू सुधारणा विधेयक मांडलं या विधेयकांना विरोधी पक्षानं विरोध केला राज्यसभेतही काल पाच विधेयकं मांडण्यात आली यामध्ये मंत्र्याचे वेतन आणि भत्त्यात कपात करण्याच्या विधेयकाचा समावेश आहे साथीच्या आजाराच्या काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण आणि साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारला अधिक अधिकार देण्यासाठीचं साथरोग सुधारणा विधेयकही काल राज्य सभेत सादर झाल

कांद्याची उपलब्धता वाढवणं आणि देशांतर्गत बाजारात किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला कांद्याच्या सर्व प्रकाराच्या निर्यातीवर ही बंदी घालण्यात आल्याचं परदेशी व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटल आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजारात कांद्याचा भाव तीन हजार रुपये प्रती क्विंटल इतका झाला होता मात्र निर्यात बंदीची माहिती मिळताच काही वेळातच कांद्याचे भाव पाचशे रुपये प्रती क्विंटलन कोसळले

मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातले सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते या मोहीमेत आपली आरोग्य पथकं घरोघरी भेट देऊन नागरीकांना आरोग्य विषयक सूचना सांगतील पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असं मुख्यमंत्री म्हणाले यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल असं त्यांनी सांगितलं या मोहिमेसाठी खास मोबाईल एप विकसित करण्यात आलं असून या माध्यमातून आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदवता येणार आहे

काल मुंबईत ऑक्सिजन तयार करणारे उत्पादक प्रवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यात सध्या एक हजार टनापेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत असून सर्व प्रवठादार आणि वाहतूकदार यांनी आपले वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करावे आणि गरजुंपर्यंत ऑक्सिजन पोहचेल याची खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

जिल्हाधिकारी कार्यालयात काल लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या कोरोना विषाणू आढावा बैठकीत ते बोलत होते

नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह ढगफुटी झाली अर्धापूर नर्सी नायगाव या भागातही जोरदार पाऊस झाला या पावसामुळे कापूस सोयाबीन केळी हळद या पिकांचं मोठं न्कसान झाल

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचेही नऊ दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी आणि पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

याशिवाय उजव्या आणि डाव्या कालव्यातूनही एकूण एकवीसशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे

परभणी जिल्ह्यातलं येलदरी पूर्ण भरल्यामुळे पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे

नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

समाजातल्या जागरूक नागरिकांनी कोविड प्रतिबंधक कृती समितीची स्थापना केली असून त्यात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व्यापारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींचा समावेश आहे

यावेळी आमदार वरप्डकर यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करत हा विषय सरकारकडे मांडण्याचं आश्वासन दिलं

लातूरमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते याला मंत्री अशोक चव्हाण अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निष्क्रीयता कारणीभूत असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला

मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्य शासनानं कुठलीही नोकर भरती करू नये केद्रासह राज्य शासनान राज्यातल्या मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवगे ओबीसीत समावेश करावा भारतीय जनता पक्षातर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मुख्य हस्तक्षेप याचिका दाखल करावी शासनान सारथी प्रकल्प सुरू ठेवावा मराठा मुला मुलींसाठी वसतिगृह सुरू करावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी आदेशात नमूद केलं आहे

रस्ते बांधकामांसह गावा गावांत उच्च क्षमतेचे पथदिवे बसवणं सामाजिक सभागृह बांधकाम सिमेंटचे ठोकळे बसवून गावांतर्गत रस्त्यांचं बांधकाम परिसरातल्या तीर्थ क्षेत्रांचा विकास तसंच स्मशानभूमीसह कब्रस्तान दुरुस्ती आदी कामांचा यात समावेश आहे